या लेखी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात येणार आहे

या परीक्षेसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बदल करण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्य मंडळाने यापूर्वी घोषित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा होणार असून कोविडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र राहणार असून तिथे या परीक्षा घेण्यात येणार आहेत अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास जवळच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे

ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहेत

कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत कोणताही परीक्षार्थी परीक्षेपासन वंचित राहणार नसन पालक आणि विद्यार्थ्यांनी संभ्रम करून घेऊ नये आणि राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत धरावी असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी महासंवादसह प्रशांत जाधव प्रणे

प्रशासन सातत्याने नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत असूनदेखील या रुग्णवाढीला अद्याप लगाम घालता आलेला नाही नव्या कोरोना बाधितांच्या संख्येनं काल प्न्हा नवा उच्चांक नोंदवला

कंपनीच्या सात क्रमांकाच्या प्लॅंटमध्ये सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिएक्टरमधलं तापमान अचानक वाढल्यानं स्फोट झाला त्यात चौघे कामगार होरपळून मरण पावले

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता

अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन महोत्सवाला चित्रपट रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला केवळ राज्यामधूनच नव्हे तर देशभरातून रसिकांनी यासाठी नोंदणी केली असून ते त्यांच्या सोयीने सुरक्षितपणे घरामध्ये बसून महोत्सवाचा आस्वाद घेत आहेत उत्तरप्रदेश तामिळनाडू दिल्ली पंजाब आसाम अशा अनेक राज्यांमधून प्रेक्षक महोत्सवात सहभागी झाले आहेत

प्रामुख्याने आतापर्यंत भारतात प्रदर्शित न झालेले चित्रपट घरबसल्या पाहता येत असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे प्रणे

आता प्रथमच ही स्पर्धा पूण्यात होत आहे याविषयीचा अधिक वृत्तान्त डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून प्रुषांच्या आयटीएफ डब्लूटीटी करंडक टेनिस स्पर्धेला स्रुवात होत आहे

महाराष्ट्राच्या अर्ज्न कढे आणि आर्यन गोविस यांचाही सहभाग असेल सर्व सामने प्रेक्षकांशिवाय पार पडतील

खामगाव तालुक्यात असलेल्या कंजारा या गावांमध्ये तर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली शेगाव चिखली संग्रामप्र यासह अनेक भागांमध्ये मोठ्या बनवणार गारपीट झाल्याने फळबागा आणी भाजीपाल्याचे नुकसान झालं आहे

पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावात गारपीट झाली शेवगाव तालुक्यातील परिसरातही कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला

जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी काल सायंकाळी सुसाट वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली वादळानं काही ठिकाणी मोठी झाडं कोलमडून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब विजेच्या तारांसह पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या जालना जिल्ह्यात जालना बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यातल्या बहुतांश भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही भागात गाराही पडल्या

सातारा जिल्ह्याच्या सातारा खंडाळा तसेच खटाव माण परिसरात आज द्पारी हलका पाऊस झाला

हुवामान कोकण वगळता राज्याच्या इतर सर्वच भागात गेले तीन दिवस कुठे ना कुठे सोसाटयाचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसतो आहे काही ठिकाणी तर गारपिटीचा तडाखाही बसला

आजपासून गारपिटीची शक्यता कमी असली तरी हा पाऊस आता राज्याच्या इतर भागाबरोबरच कोकणातही त्रळक ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे

नमस्कार